दरम्यान या निर्णयानंतर निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी यापृढंही लढणार असल्याचं आंध्र प्रदेशचे मृख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे तर नऊ हजार कोटींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या व्ही व्ही पॅट यंत्रणेचा उपयोग करून लोकांच्या मनातील शंका दूर करण्याची जवाबदारी सरकारची आहे मात्र याबाबत सरकार सक्रीय नसल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे दरम्यान पराभव समोर दिसू लागल्यान विरोधी पक्षांनी इलेक्ट्रोनिक मतदान यंत्राविरोधात शंका उपस्थित करायला सुरुवात केल्याचं भारतीय जनता पक्षाने म्हटलं आहे

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतल्या तर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांनी झारखंडमध्ये झालेल्या प्रचारसभांमध्ये सरकारच्या विकासकामांची माहिती दिली काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी झारखंडमध्ये तर सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हरियाणातील अंबाला इथं जाहीर सभा घेतली

आपल्याला ही प्रत मिळाली नाही तर ती नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांची पायमल्ली ठरेल असं या महिलेनं चौकशी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शरद बोबडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे गेल्या सोमवारी या समितीनं सरन्यायाधीश गोगोई निर्दोष असल्याचा अहवाल दिला होता

दुष्काळ निवारणाची कामं करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला केली होती ती मान्य करत आयोगानं आचारसंहिता शिथिल केली आहे त्यानंतर दुष्काळी स्थितीचा नव्यानं आढावा धेऊन तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत दष्काळ बैठक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खंबीरपणे पुढे जाण्याकरिता खरीप हंगाम आणि योजनांबाबत काटेकोर नियोजन करावे तसंघ टप्प्याटप्प्यानं राज्यभर शेतीशाळा सुरू करा अशा सूचना कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या आहेत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक काल डवले यांनी पुण्यातल्या कृषी आयुर्कालयात घेतली शेतकऱ्यांना वेळेत खतं बियाणं कीटनाशकं उपलब्ध करून द्यावीत बोंडअळीमुळे कपाशी बियाण्यांची विक्री एक जूनपासून सुरू करावी असं त्यांनी सांगितलं

दहावीच्या परीक्षेत मुंबईची जूही कजारिया देशात पहिली आली आहे

दोन्ही परीक्षांत राज्यातल्या विद्यार्थ्यांनी देश पातळीवर घवघवीत यश मिळवलं असून मुलांच्या तुलनेत मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हा कळस पंचधातूंचा असून त्याची किंमत जवळ जवळ एक लाख रुपये इतकी आहे

कारवाई रायगड अलिबागच्या किनारपट्टीवर बेकायदेशीर आणि अनैसर्गिक साधनांच्या आधारे बेसुमार मच्छिमारी करून समुद्रातील मासळीचे संतूलन बिघडविणाऱ्या यांत्रिक मच्छिमारी बोटीवर मत्स्य विभागानं काल धडक कारवाई केली

विविध ठिकाणच्या परशुराम मंदिरांमध्ये यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं लातूरमध्ये भगवान परशुरामांचे अलौकिक कार्य याविषयी ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचं व्याख्यान झालं बसवेधर जयंती हिंगोली महात्मा बसवेश्वर यांची जयंती काल विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात बसवेश्वरांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं पुण्यात या निमित्त गंज पेठेत आयोजित अभिवादन सभेमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं वंधित बहजन आघाडीला या निवडणुकीत मान्यता प्राप्त पक्ष होण्याइतक्या जागा नक्की मिळतील असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला अक्षय ततीया अक्षय तृतीयेचा सण काल सर्वत्र पारंपारिक उत्साहात साजरा झाला या दिवशी नवीन वस्तू वाहन आणि सोने खरेदीची परंपरा असल्यामुळे बाजारपेठेत उत्साह होता

जिल्ह्याचे संपर्कमंत्री गिरीश महाजन यांनी काल सिन्नर निफाड भागात दुष्काळी स्थितीची पाहणी केली

मंबई पल दर्घटना मुंबईत सी एस टी जवळील पादचारी पूल कोसळल्याच्या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेच्या सेवानिवृत्त मुख्य अभियंत्याला काळ अटक करण्यात आली

अहमदनगर आंतरजातीय विवाह करणाऱ्या मूलगी आणि जावयाघी खोट्या प्रतिष्ठेपायी हत्त्या करण्याच्या अहमद नगर मधील प्रकरणाची दाखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे

अकोला अकोला इथं झालेल्या किसन हंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी एका भाजपा कार्यकर्त्यासह तीन जण काल पोलिसांना शरण आले भाजपाच्या युवा शाखेचे राज्य उपाध्यक्ष विक्रम गावंडे आणि त्यांच्या साथीदारांनी आग विझवण्याच्या उपकरणानं हुंडीवाले यांच्यावर हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे संकेत दिले आहेत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार केला जाईल असं देऊस्कर यांनी सांगितलं अपघात रायगड् मुंबई गोवा महामार्गावर काल संध्याकाळी माणगावनजिक कळमजे गावाजवळ टॅकर आणि प्रवासी मिनीबस यांच्यात जोरदार धडक होऊन मिनीबसचा चालक जागीच ठार झाला अन्य दोघे गंभीर जखमी झाले

छातीत दुखत असल्याने त्यांना मुलुंडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वास्तवदर्शी नाटक आणि एकांकिका हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यांचं छिन्न हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेमध्ये गाजलं त्यानंतर ते व्यावसायिक स्वरूपात रंगभूमीवर आलं त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुलुंड इथल्या टाटा कॉलनी स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत